विधीमंडळाच्या दोन्ही सदनांनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन पाच जुलैपासून सुरू होणार आहे दरम्यान कोविड नियमांचं पालन करून हे अधिवेशन पार पाडलं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं विरोधी पक्षांसह या अधिवेशनासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले राज्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्त पाळत कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा राज्य सरकारला नाईलाजानं टाळेबंदी करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

महावितरण कंपनीवर वाढता बोजा पाहता हा निर्णय घेतल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं या अधिवेशनातच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या कारवाईला स्थगिती दिली होती

अधिवेशन समाप्तीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते वीजबील थकबाकीसंदर्भात कारवाईला दिलेली स्थगिती उठवल्याबद्दल त्यांनी सरकारवर ही टीका केली सरकारच्या या निर्णयामुळे स्थगित केलेलं वीज बिल सवलतीबाबतच आंदोलन पुन्हा सुरू करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं मराठवाडा तसंच विदर्भ वैधानिक विकास मंडळं रद्द करून मराठवाडा तसंच विदर्भाची फसवणूक केल्याप्रकरणीही आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणही या सरकारनं धोक्यात आणल्याचा आरोप त्यांनी केला वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरूद्ध अनेक प्रावे असूनही मुख्यमंत्री त्याची बाजू घेतात वाझे यांच्याकडे या सरकारसाठी धोकादायक ठरू शकतील असे अनेक मुद्दे असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत बोलताना फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशन काळात कोविडच्या केसेस वाढतात हा राजकीय कोरोना आहे का असं विचारत कोविड संदर्भात योग्य काळजी घेण्याची गरजही व्यक्त केली

अर्थसंकल्पीय मागण्यांवरच्या चर्चेत ते बोलत होते फडणवीस यांनी वास्तू रचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ग्रहमंत्री अनिल देशम्ख यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्याविरोधात काल सदनात हक्कभंग प्रस्ताव सादर केला गृहमंत्र्यांचं विधान आपल्यावर दबाव टाकणारं असून अन्वय नाईक प्रकरणी गृहमंत्री दिशाभूल करत असल्याचं फडणवीस म्हणाले मराठा आरक्षणाबाबत उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी च्रकीची माहिती दिली असून चव्हाण यांच्या विरोधातही आपण हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं

दरम्यान वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल विधान परिषदेत केली उद्योजक मु्केश अंबानी यांच्या अँटिलिया या बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास राष्ट्रीय तपास संस्था एन आय ए करत आहे तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबासंदर्भातील तपास दहशतवादविरोधी पथक एटीएस करत असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली

यामुळे राज्यशासनाची बाजू अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास त्यांनी वर्तवला

वर्धा इथं हिंदी भाषेचं विद्यापीठ आंध्रात तेलुगू विद्यापीठ तर अन्य प्रांतात संबंधित भाषेची विद्यापीठं आहेत त्यानुसार महाराष्ट्रात देखील मराठी भाषा विद्यापीठ स्थापण्याची शिफाऱस करण्यात आल्याचं निवेदन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल विधीमंडळाच्या दोन्ही सभाग्रहात केलं विधान परिषदेचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश संघटन सरचिटणीस धरमचंद चोरडिया यांचं काल पुण्यात निधन झालं

भाजपच्या पहिल्या फळीतले ज्येष्ठ नेते असलेले चोरडिया यांनी भाजपच्या वाढीसाठी मोठं योगदान दिलं

भाविकांनी घराबाहेर न पडता शक्यतो घरात राहूनच पूजा अर्चा करावी शिवमंदिरातील व्यवस्थापकांनी ऑनलाईन दर्शनाची सोय करावी असंही या मार्गदर्शक सुचनांमध्ये म्हटलं आहे

त्यामुळे भाविकांनी इथं दर्शनासाठी गर्दी करु नये असं आवाहन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केलं आहे लातूर इथलं सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदीर कोविड निर्बंधांमुळे यंदा आज महाशिवरात्रीलाही बंद राहणार आहे देवस्थानच्या वतीने फेसब्क लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचाही समावेश असल्याचं या परिपत्रकात म्हटलं आहे

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या सात तर परभणी जिल्ह्यातल्या दोन रुग्णांचा समावेश आहे

रविन्द्रन यांनी दिले आहेत काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केंद्रीय पथकाने जिल्ह्यातली कोविड स्थिती तसंच उपचार सुविधांचा आढावा घेतला जिल्ह्यात बाधितांचा वाढता दर ही गंभीर बाब असून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश त्यांनी दिले जिल्ह्यात लसीकरण मोहिमेची गती आणि प्रमाण वाढवण्याची सूचना केंद्रीय पथकानं केली

दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या मराठवाडा विभागीय बैठकीत ते बोलत होते कोविड तपासणीचं प्रमाण वाढवण्याची सूचना त्यांनी यावेळी केली

सर्व नागरिक तसंच आस्थापनांनी या टाळेबंदीचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिल्या आहेत

नियमभंग करणाऱ्या आस्थापनांचे परवाने रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल हे निर्देश जारी केले

या दरम्यान ऑनलाईन वर्ग सुरु ठेवावेत असंही या आदेशात म्हटलं आहे

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा आराखड्याला मंजूरी देण्यासंदर्भात काल ऑनलाईन पध्दतीनं झालेल्या बैठकीत ते बोलत होते लातूर इथं नळजोडणीचं काम पूर्ण करण्याबाबतचा परिपूर्ण आराखडा सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले

या कार्यक्रमाबाबतचा आपला अनुभव त्यांनी या शब्दांत व्यक्त केला मी ऐश्वर्या गोविंदराव म्रंडकर मागच्या वर्षी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी झाले होते परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात नरेंद्र मोदीजींनी परीक्षेच्या ताणाबद्दलच्या वेगवेगळ्या पैलूंवरती अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं त्यामुळे नक्कीच सगळ्यांना त्याचा उपयोग झाला असेल आणि माझ्यासाठीही तो अतिशय सुंदर अनुभव होता नमस्कार माझं नाव निकीता सुभाष पांचाळ

मी गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभागी झाले होते तिथे जाऊन मला हे कळले की परीक्षेची प्रीपरेशन कशी करायची व अभ्यास कसा करायचा जर आपल्याला कमी मार्क्स पडले तर डिप्रेशनमधे न जाता आपली चूक कुठे झाली आपल्याला मार्क्स कसे कमी पडले हे जाणून घेऊन परीक्षेची चांगली तयारी करायची आणि यश मिळवायचे माझा तो अनुभव खूप चांगला होता मी केदार विजय्कुमार गवारे तुळजापूर जि उस्मानाबाद या कार्यक्रमामधे पंतप्रधान श्री मोदीजी यांना भेटण्याची संधी मिळाली या संधीने मला त्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले

तुळजापूर दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पटवून दिले की परीक्षा ह्या उत्सवासारख्या असतात त्याचा ताण न घेता त्याचा ताण न घेता साजरा करा व अभ्यास वर्षभर केला तर ऐन परीक्षेच्या वेळी कधीच ताण येत नाही

जिल्हा दक्षता आणि नियंत्रण समितीची बैठक काल झाली